भारतात सध्या अर्थव्यवस्थेत जे बदल होत आहेत त्यात बँकिंग उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे यासाठी बँकिंग व्यवस्थेत व्यावसायिकता विश्वासार्हता आणि बँकिंग क्षेत्राचा विस्तार होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले या सभेच्या निमित्तानं बँकिंग क्षेत्रानं दीर्घकालीन विकासासाठी आराखडा तयार करण्याची गरज जेटली यांनी व्यक्त केली

येत्या एक डिसेंबर पासून हे नियम लागू होणार असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं

हवाई क्षेत्राला रेड झोनमध्ये ठेवण्यात आल्यानं या भागात ड़ोनच्या वापरांवर बंदी घालण्यात आली आहे येलो झोन हे नियंत्रित हवाई वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलं असून ग्रीन झोन हे स्वयंचलित अनुमतीसाठी उपलब्ध आहे

बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज ब्डवल्या प्रकरणी काही इतर पक्षांनी कागदपत्रं मागवली आहेत नवीन काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी पाच पक्षांनी कागदपत्रं मागवल्याचं एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे

चेन्नई इथं आज झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत पक्षाचे सरचिटणीस के अन्बाळगन यांनी स्टॅलिन यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याचं सांगितलं अध्यक्षपदासाठी स्टॅलिन यांनीच अर्ज भरला होता या सभेत पक्षाचे माजी अध्यक्ष एम के करुणानिधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव संमत करण्यात आला या बैठकीत केरळमधल्या पुरात मृत्यू झालेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

खारघर इथं काल मिलाप महाअस्मिता इन्नोव्हेटीव्ह लाईव्हलीहूड एक्सीलरेशन प्रोग्राम या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या राज्य शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि मिलाप च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देऊन येत्या दोन वर्षात पाच लाख महिला बचत गट स्थापन करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना मुंडे यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं त्यात बीड जिल्ह्यातल्या वारणी इथल्या सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता गटाचा समावेश आहे उस्मानाबाद इथल्या लघु उद्योजक सल्लागार कमल कुंभार यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं

आशियाई स्पर्धेत बॅटमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅटमिंटनपटू आहे तीरंदाजीमध्ये भारतीय महिला तसंच पुरुष संघांनी आज रौप्य पदकं जिंकली